पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीबाबत आज पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच पुरेशा संख्येनं लसी उपलब्ध होत नसल्याच्या आरोप पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना केला मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचं पवार म्हणाले वारजे इथं उभारण्यात आलेल्या कोविड निगा केंद्राचं ऑनलाईन उद्घाटनही आज अजित पवार यांच्या हस्ते झालं अजित पवार खरीप अजित पवार यांनी आज आगामी खरीप हंगामाच्या तयारीचाही आढावा घेतला खरीप हंगामामध्ये बी बियाण खतं आणि किटकनाशकांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं असे निर्देश त्यांनी दिले

ससून प्राणवायूचा वापर अधिकाधिक कार्यक्षमतेनं करण्याच्या दृष्टीनं प्ण्यातील ससून रुग्णालयात प्राणवायू सेना या नावानं प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियूक्त करण्यात आले आहेत लवकरच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रुग्णालयात त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली

जो रूग्ण फारसा गंभीर नाही पण त्याला व्हेंटिलेटर लागू शकतो त्याच्यासाठी हे यंत्र काही काळ उपयोगी पडेल संस्थेचे महासंचालक प्रशांत गिरवणे यांनी ही यंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज सुपूर्द केली पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेलाही अशी यंत्र देणार असल्याचं गिरवणे यांनी सांगितलं आबा बागुल पुणे महानगरपालिका हददीतील कोविड रूग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा तातडीने करण्याबाबत काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे पोर्स्ट कोविड सेंटर कोरोना रुग्णांच्या उपचारानंतर त्यांना येणारा शारीरिक मानसिक ताण कमी करण्यासाठी जेएससी एज्युकेशनल ट्रस्टच्या पुढाकारातून कोरोना रुग्णांसाठी पुण्यात पोस्ट कोविड रिहॅब सेंटर सुरु करण्यात येत आहे

ट्रस्टच्या संस्थापक डॉ स्नेहा जोगळेकर यांनी आज पूण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली लसीकरण पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची द्सरी मात्रा देण्यावर भर दिला जाणार आहे पहिली मात्रा घेतलेल्या व्यक्तींना दुसरी मात्रा देऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मिळाल्या आहेत या सूचनेनुसार आता संपूर्ण जिल्ह्यात लसीची दुसरी मात्रा देण्याची मोहीम अधिक व्यापक केली जाणार असल्याचं स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं जगताप आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची निवड करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक मागास वर्गासाठी बोऱ्हाडे वाडी चऱ्होली आणि रावेत या ठिकाणी पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे

जिल्हा परिषद गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पुणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी थेट त्यांच्या बांधावर डिझेल उपलब्ध करून दिलं जात आहे अशा प्रकारची सेवा सलग द्सऱ्या वर्षी प्रवणारी पुणे जिल्हा परिषद राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार